कार्यकर्त्यांनी यावेळी चीनच्या वस्तूंची होळीही केली आणि या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं

या जिल्ह्यामधे काल अतीपावसाचा इशारा देण्यात आला होता दरम्यान नवी मुंबईत काल रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे

आजपासून शहरात टाळेबंदी जाहीर करण्यात आल्यामुळे नागरिक घराबाहेर पडले नाहीत त्यामुळे सायन पनवेल महामार्ग सोडल्यास रस्त्यावर वाहनांची संख्या कमी आहे

आज सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

हातरुन बोरगाव वैराळे कुरुम राजनापूर किंनकिनी आदी गावांमध्ये हा पाऊस झाला